पहिल्या टप्प्यात नागपूर वर्धा रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर आणि यवतमाळ वाशिम या राज्यातल्या सात मतदार संघांचा समावेश आहे

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक गैरव्यवहाराला चाप लावण्यासाठी मुंबईच्या प्राप्तीकर अन्वेषण विभागानं महत्त्वाच्या उपाययोजना केल्या आहेत

ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते माहिती प्राप्त झाल्यावरं जलद कार्यवाहीसाठी सहा पथकं शहराच्या विविध भागात नियुक्त केली आहेत मुंबईतल्या विमानतळांवरही विशेष पथक नियुक्त केलं आहे असं त्यांनी सांगितलं

जिल्हा प्रशासनानं भंडारा गोंदिया लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे जिल्हाधिकारीकार्यालयात आजपासून उमेदवारी अर्ज स्विकारायला सुरुवात झाली आहे जिल्हाधिकारी शांतनू गोयल यांनी निवडणूक कामाच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्यासह अनेक वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते

गोंदिया जिल्ह्यात लोकसभा निवडणूका आणि संणांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज शहरात पथसंचलन केलं गोंदिया शहर रामनगर पोलिस स्टेशन ग्रामीण पोलिस शिवाय आयटीबीपीच्या निमलष्करी दलाच्या तुकडीनेनं शहरातून संचलन करत निर्भीडपणे मतदानाला करा असा संदेश जनतेला दिला परभणी लोकसभा निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम असल्याची ग्वाही नांदेड विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक प्रकाश मुट्याल यांनी आज परभणी क्रि वार्ताहर परिषदेत दिली निवडणुक काळात आचारसांहितेच्या नियमांचं काटेकोर पालन केलं जाईल असं ते म्हणाले गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर परिंकर यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी मीरामार ॐ शासकीय विमामात अंत्यसंस्कार झाले त्यांच्या मुलानं चितेला अग्नी दिला अंत्यसंस्कारासाठी राजकीय क्षेत्रातल्या दिग्गजांसह परिंकर यांच्या चाहत्यांची अलोट गर्दी झाली होती परिंकर यांचं काल पणजी ॐ प्रदीर्घ आजारानं निधन झालं

पणजीच्या भाजपा मुख्यालयात आणि नंतर गोवा कला अकादमीमधे आज त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं संध्याकाळी चार वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली पर्रिकर यांना आदरांजली वाहण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज बोलावली होती जनतेचा मुख्यमंत्री म्हणून ओळखला जाणारा आगळा नेता आपल्यातून निघून गेला आहे अशा शब्दात मंत्रिमंडळानं शोकप्रस्ताव मंजूर केला परिंकरांचे कूट्रांबिय आणि गोव्याच्या जनतेच्या दःखात सा या देशाच्या वतीनं आपण सहभागी असल्याचं या प्रस्तावात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह वरीष्ठ केंद्रीयमंत्री आणि अनेक राजकीय नेत्यांनी आज पर्रिकर यांचं अंत्यं दर्शन घेतलं दरम्यान गोव्यात नव्या मुख्यमंत्र्याच्या निवडीसाठी भाजपा नेत्यांनी हालचाली सुरु केल्या आहेत त्यासाठी केन्द्रीय मंत्री नीतिन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नेत्यांमधे विचार विमर्श चालू आहे गडकरी यांनी पक्षनेत्यांशी तसंच आघाडीतल्या महाराष्ट्रवादी गोमांतक या मित्रपक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली

निर्देशांकात सलग सहाव्या सत्रात वाढ झाली आहे

परदेशी निधीचा ओघ जागतिक स्तरावरची सकारात्मक स्थिती देशाची कमी झालेली व्यापार तूट या पार्श्वभूमीवर निर्देशांकात वाढ झाल्याचं बाजार विश्लेषकांनी सांगितलं मुंबईत वरळी जवळच्या समुद्रात आज सकाळी टग रेवती नावाची बोट बुडाली

सर्वधर्मिय एकतेचे प्रतिक असलेली सैलानी बाबा यात्रा होळी अर्थात परवापासून सुरु होत आहे यासाठी भाविकांची आताच गर्दी होऊ लागली आहे सैलानी बाबा यात्रेसाठी प्रशासनानं चोख नियोजन केलं आहे

मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा यासाठी हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो

मुंबईतल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थीही यात सहभागी झाले आहेत

आयसीसीबरोबर झालेल्या बैठकीनंतर बीसीसीआयच्या पदाधिकारी आणि प्रशासकीय समितीच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत निर्णय झाला बीसीसीआयचा समावेश राष्ट्रीय अमली पदार्थ प्रतिबंध संस्थेच्या कार्यकक्षेत व्हावा असा जागतिक अमली पदार्थ प्रतिबंध संस्थेचा आग्रह होता येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केली आहे